देशात निर्माण झालं पाहिजे असं उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू याचं प्रतिपादन

अर्थसहाय्यासह कर्जाची रक्कम महामंडळाच्या खात्यात थेट जमा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता ऊर्जा विभागाच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांचा आज मुंबई इथं आरंभ

भ्रष्टाचाराची माहिती देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही असं वातावरण देशात निर्माण झालं पाहिजे असं उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायड् यांनी म्हटलं आहे

संस्था आणि नागरिकांनी श्रष्टाचार लाचखोरी आणि फसवणूक सहन न करता नैतिकतेला चालना दिली पाहिजे असं ते म्हणाले कर भरणं हा प्रत्येक कंपनीचा सिद्वांत असला पाहिजे आणि एसोचॅम सारख्या महासंघांनी यासाठी आपल्या सदस्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं उपराष्ट्रपती म्हणाले अर्थमंत्री श्री अरुण जेटली द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते सरकारनं व्यवस्थेत स्धारणा आणण्यासाठी उच्च मूल्यांची नोटाबंदी जी एस टी यासारख्या उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं

नवी दिल्ली इथं काल केंद्रीय उर्जा मंत्री श्री

सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सौभाग्य योजनेच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

आधारच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं जगात डिजीटल क्रांती केली असल्याचं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे म्ख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय भूषण पांडेय यांनी म्हटलं आहे मुंबई इथं शासनात डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते आधारम्ळे सरकारी योजनांचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मधले टप्पे गाळले गेले गॅस अन्दान शिष्यवृत्ती मनरेगा आर्दीचे लाभ थेट लाभार्थींच्या खात्यात दिले गेल्याम्ळे भ्रष्टाचारावर खूप मोठा अंक्श आला असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील प्रकल्पांसाठी मिळणारे केंद्रीय अर्थसहाय्य आणि राज्य हिश्शापोटी नाबार्डकड्न मिळणारे कर्ज तसेच बळीराजा जलसंजीवनी योजनेतील नाबार्डचा कर्जनिधी महामंडळाच्या खात्यात थेट जमा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सध्या केंद्र सरकारकडून मिळणारे केंद्रीय आर्थिक सहाय्य तसेच राज्य सरकारच्या हिश्शापोटी नाबार्डकडून मिळणारी कर्जाची रक्कम राज्य सरकारच्या एकत्रित निधीत जमा होते त्याचबरोबर बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या हिश्शापोटी नाबार्डकडून कर्ज प्राप्त करून घेण्यास आणि त्यान्सार नाबार्डसोबत करार करण्यासही परवानगी देण्यात आली

राज्यात कायदा आणि स्व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे या जबाबदारीचे भान ठेऊन पोलिसांनी ग्न्हेगारीवर वचक निर्माण करावा सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री श्री

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील कायदा आणि स्व्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पोलिसांनी ग्न्हेगारी सिद्धतेमध्ये येत असलेल्या द्रूटी द्रूटी द्रू करण्याच्या सूचना करीत म्ख्यमंत्री म्हणाले की पोलिसांवर स्रक्षिततेची भावना निर्माण करण्याची सामाजिक जबाबदारी आहे तपासात गुणवत्ता वाढविण्यात यावी राज्य सरकारन जारी केलेल्या शासन निर्णयान्सार तपास करावा महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयातील सरकारी अधिवक्त्याचा सल्ला घ्यावा तसेच अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी महिलांविरुध्दच्या ग्न्ह्यांचा तपास काळजीपूर्वक करावा ग्न्हा सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार आणि तक्रारदार फितूर होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत फितूर झाल्यास संबंधितावर धोखाधडीचा ग्न्हा दाखल करावा तसेच न्यायालयात अर्ज दाखल करावा निवाड्याच्या वेळी या अर्जाचा उल्लेख करण्याची विनंती करावी चोरीच्या प्रकरणांमध्ये तपास लागत नाही असा नागरिकांचा समज आहे तो दूर करावा महाराष्ट्र ग़हनिर्माण नियामक प्राधिकरण अर्थात महारेरानं विकासकांना त्यांच्या प्रकल्प स्थळांवर इमारतींचे मंजूर आराखडे प्रदर्शित करण्यास सांगितलं आहे सक्षम अधिकाऱ्यानं मंजूर केलेल्या निकषांसह मान्य आराखडा सर्व प्रवर्तकांनी संबंधित स्थळांवर ठळकपणे लावावा असे निर्देश महारेराने काल जारी केलेल्या एका पत्रकातून दिले आहेत प्रकल्प स्थळांवर इमारतींचा मंजूर आराखडा ग़हनिर्माण व्यावसायिकांनी प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर हे निर्देश देण्यात आले ऊर्जा विभागाने लोकहिताच्या लोकाभिमुख अशा महत्वाकांक्षी तीन योजना सुरु केल्या असून याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वास म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं व्यक्त केला ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प विद्य्त वाहन चार्जिंग स्टेशन्स आणि शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली या तीन अभिनव योजनांचा श्भारंभ म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ऊर्जा विभागाचे गेल्या चार वर्षात अत्यंत चांगले कार्य स्रु असून शेतकऱ्यांच्या हितासाठीसर्वसामान्यांना उपय्क्त असे निर्णय विभागामार्फत घेतले जात आहेत आज उद्घाटन झालेल्या तीनही योजना या महत्त्वपूर्ण असून पर्यावरणप्रक अशा आहेत या सर्व योजनांमुळे येत्या काही दिवसात शेतकरी बांधवांना दिवसा वीज देणे शक्य होईल असा विश्वास म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

भन्ते नागघोष भन्ते नागसेन नागाप्रकाश नाग्धम्म आणि धाम्मप्रकाश यांनी या अन्यायांना दीक्षा दिली बौद्ध धर्म स्वीकारल्यावर आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी बह्तांश अन्यायांनि दिली बौद्ध धर्म स्वीकारताना प्रथम त्रिशरण पंचशील आणि यानंतर डॉ

त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याविषयीची माहिती लेखी स्वरूपात लिहन घेऊन त्यांना बौद्ध धर्म स्वीकारल्याच प्रमाणपत्र दिल गेलं याविषयी अधिक माहिती देत आहेत आकाशवाणी नागपूरच्या प्रतिनिधी श्रीमती दीपाली दुर्गे साऊंड बाईट अगदी तरून वयातच बौद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्या भन्ते नागसेनांनी सांगितले कि ब्लडाण्यातील चांगला शिक्षकी पेशा सोडून पूर्णवेळ बौद्ध धर्माचा प्रचारक ते झाले आहेत ब्द्वाचा धम्म प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली कोल्हापूरमधील जयसिंगपूर इथं राहणाऱ्या भीमराव कांबळे यांनीही बिहारमधल ल्म्बिनी इथलं वातावरण पाहन धाम्माकड आकर्षित झालो

हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम असून या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील आशा सेविकेशी संवाद साधला असता त्यांनी आम्हाला माहिती दिली

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या सरकारच्या योजना आरोग्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हे खूप चांगल्या पद्धतीन आम्ही करू शकतो

चंद्रप्र वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा ते सर्वोत्तम होईल याची काळजी घ्या अशा सूचना चंद्रपूरचे पालकमंत्री श्री

सह्याद्री अतिथीगृहात श्री म्नगंटीवार यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

च्या बांधकाम आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे या वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि रुग्णालयाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम स्विधा उपलब्ध होतील नागरिकांची ही गरज ओळखून रुग्णालयाचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे त्यासाठीच भारत सरकारच्या एच

सी इंडिया लि ची निवड करून त्यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले आहे वैद्यकीय शिक्षण विभागाने या कंपनीसमवेत सामंजस्य करार केला आहे असेही श्री म्नगंटीवार यावेळी म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांनी ब्लढाणा इथं सांगितले ब्लढाणा जिल्ह्यातील पीक पाणी परिस्थिती सरकारच्या प्राधान्यक्रम योजनांची अंमलबजावणी कायदा आणि स्व्यवस्था या बाबींचा श्री फडणवीस यांनी आढावा घेतला प्लॅनिंग क्वॉलिटी आणि स्पीड या पी क्यू एस

चा चिखलदरा एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्ध रितीने पूर्ण करावा असे निदेश अर्थमंत्री श्री स्धीर म्नगंटीवार यांनी दिले सहयाद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते